एम्सनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे वाजपेयी यांना गेल्या दोन दिवसांपासून जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी देखील रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली सुरेश प्रभू जितेंद्र सिंह हर्षवर्धन आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयाला भेट दिली भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं परदेशात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला त्याकाळी सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणा या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या संघांना त्यांच्याच भूमीत धूळ चारण्याची कामगिरी वाडेकर यांनी करून दाखवली

त्याच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे

रस्ते रल्वे आणि हवाई वाहतूकीला पावसाचा फटका बसला आहे येत्या शनिवारपर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे जमावाकडून होणारी जीवघेणी मारहाण आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त नोडल अधिकारी म्हणून काम करतील असं राज्य सरकारनं सांगितलं आहे गेल्या महिन्यात धुळे जिल्ह्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही घोषणा केली आहे या संदर्भात राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे अफवा आणि द्वेषभावना पसरवणा या घटकांचा शोध घेण्यासाठी नोडल अधिका यांनी विशेष कृती दलाची स्थापना करावी असे निर्देश शासन निर्णयात दिले आहेत